देशांमध्ये भारताचं स्थान कायम

सरकारचा निर्णय महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी आवश्यक

प्रशासनाची दंडात्मक कार्यवाही

दहा लाख रूग्णांमागे सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या असलेल्या देशांमधे भारताचं स्थान कायम असून चाचणी तपास आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीम्ळं बरे होणा या रूग्णांची संख्या जास्त तर मृत्यूदर कमी राखण्यात आपल्याला आपल्याला यश मिळत आहे असं यात म्हटलं आहे

नाग अँटी टँक क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओदवारा विकसित नाग अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी भारतानं आज यशस्वीरीत्या पार पाडली आज सकाळी राजस्थानमधील पोखरण इथं ही चाचणी घेण्यात आली यामुळं नाग अँटी टँक क्षेपणास्त्र आरतीय सैन्यात समाविष्ट करण्यासाठी सज्ज असून दहा लष्करी चाचण्या यशस्वी पूर्ण केल्यावर या क्षेपणास्त्राला ही मान्यता प्रदान करण्यात आली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वीतेकरिता डीआरडीओ आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे संरक्षण संशोधन आणि विकास विभाग सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष डॉ

सतीश रेड्डी यांनीही क्षेपणास्त्र निर्मितीच्या टप्प्यात आणण्यासाठी डीआरडीओ भारतीय सैन्य आणि उद्योग यांच्या प्रयत्नांचं कौत्क केलं आहे दिव्यांग वेबीनार दिव्यांग व्यक्तींमध्ये समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती आणि जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आय्क्तालय पूणे यांच्या मार्फत मोफत वेबीनारचं आयोजन करण्यात आलं आहे त्यान्सार उद्या सकाळी साडेअकरा वाजता समाज कल्याण विभागाच्या विविध योजना आणि दिव्यांग व्यक्ती याबाबत तज्ञांच्या मार्फत अधिक माहिती दिली जाणार आहे या वेबिनार अंतर्गत नागरी हक्क संरक्षण जात प्रमाणपत्र पडताळणी शासकीय वसतिगृह आणि अनुदानित वसतिगृह रमाई आवास योजना आदि विषयांवर आमंत्रितांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसंच दूपारी तीन वाजता याच योजनांखाली अधिक माहिती देण्याकरिता अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबीनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आय्क्तालय प्णे यांच्या य् टयूब चॅनलला इच्छ्कांनी भेट द्यावी असं कळविण्यात आलं आहे

असा खंदा नेता पक्ष सोडतो तेव्हा पक्षाचे फार मोठे न्कसान होते अशाच प्रकारे पक्षाला गळती लागली तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे या घटनेवर पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी स्वपक्ष भाजपालाच सल्ला दिला आहे वंदे भारत अभियान परदेशातील भारतीय नागरिक आणि मूळ भारतीय वंशाचे अनिवासी भारतीय कार्ड धारकांना तसंच पर्यटनाव्यतिरिक्त अन्य कामासाठी येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना भारतात यायला परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या निर्णया अंतर्गत हवाई आणि जल मार्गानं येणाऱ्या परदेशी नागरिकांना अधिकृत विमानतळांवरच्या तसंच बंदरांमधल्या तपास चौक्यांवरून भारतात प्रवेश दिला जाईल वंदे भारत अभियान वायू परिवहन बबल करार तसंच नागरी उड्डयन मंत्रालयाच्या परवानगीनं येणाऱ्या अनिर्धारित वाणिज्य उड्डाणांकरता हा निर्णय लागू राहील

आकाशवाणी नागप्रच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्तृती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणी या विशेष ऑनलाइन मालिकेअंतर्गत ऐक्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तूत्वाने ठसा उमटविणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अन्भव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या यू ट्यूब चॅनल मराठी न्यूज नागप्र ऑल इंडिया रेडियो ला आपणही आमच्या सोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव

सीबीआय गुहमंत्री केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयला यापुढं राज्य सरकारच्या परवानगी शिवाय राज्यात चौकशी करता येणार नाही राज्याच्या गृहविभागानं तसे निर्देश जारी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी दिली स्शांत सिंग राजपूत प्रकरणात राज्य सरकारनं दिल्ली विशेष पोलीस अस्थापना कायद्याच्या नियम सहा अंतर्गत सीबीआयला दिलेली परवानगी आता मागे घेतली आहे सीबीआय ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करणारी महत्वाची संस्था आहे पण त्यांचा वापर राजकीय फायदा मिळवण्यासाठी होत असल्याची शंका आहे त्याम्ळं राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली म्ंबई पोलीस टीआरपी प्रकरणाची चौकशी करत आहेत तसंच राजकीय दबावापोटी काही प्रकरणं सीबीआयला दिल्याचं ते म्हणाले मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक सर्वांना माहिती आहे तरी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तसंच याप्ढं सीबीआयला अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नसल्याचं अनिल देशम्ख यांनी सांगितलं मोर्चा स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात काल हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्हयातील संग्रामपुर बस स्टँड ते तहसील कार्यालय इथं मुक्काम मोर्चा काढण्यात आला

दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रशांत डिक्कर यांनी या वेळेस सरकारला दिला आहे

अन्सूचित जाती अन्सूचित जमाती महिला दिव्यांग व्यक्ती मत्स्यपालन सहकारी संस्था आणि संघ मत्स्य उत्पादन संघटना बचत गट संयुक्त दायित्व गट तसंच वैयक्तिक उदयोजक आर्दींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तरी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त पदमश्याम इमारत उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर सिव्हील लाईन वाशिम इथं कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असं आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आय्क्त म

जयस्वाल यांनी केलं आहे केंद्र शासनामार्फत मत्स्य व्यवसाय हा पूरक आणि अग्रक्रमित व्यवसाय करण्याचे उददिष्ट ठरविण्यात आलं आहे यादवारे भूजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकवत पारंपारिक मच्छिमारांचे मत्स्य व्यावसायिकांचे उत्पन्न द्रप्पटीनं वाढविण्याचे निश्चित करण्यात आलं आहे शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आणि रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे कृषि क्षेत्राच्या सकल मुल्यात वाढ करणे आणि निर्यातीतील योगदान वाढविणे हे या योजनेचं उददिष्ट आहे मनपा अर्थसंकल्प नागप्र महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आज व्हिडीओ कॉन्फरसिंगदवारे आयोजित चर्चेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी रखडलेल्या आणि कार्यादेश प्रलंबित असलेल्या कामाची फाईल्स निकाली काढण्याची विनंती महापौर संदीप जोशी यांना केली

स्गंधा गारवे यांनी आपल्या परिश्रमानं स्वतःचा उद्योग विस्तारला ग्णवत्ता सुरक्षेचे अनेक मानकं गाठलेल्या त्यांच्या कंपनीनं दीडशेच्या वर लोकांना रोजगार दिला नवउद्योजक तरुणींसाठी त्यांचं कार्य प्रेरणा देणार आहे तर त्यामुळं त्या प्रेरणास्त्रोत असल्याचं नागपूरचे महापौर संदीप जोशी आज सांगितलं नवरात्रीचं औचित्य साधून सन्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत दररोज विविध क्षेत्रातील एका महिलेचा प्रातिनिधिक सत्कार महापौरातर्फे केला जात आहे आज सहाव्या दिवशी त्यांनी उदयोजक डॉ सुगंधा गारवे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला डॉ गारवे हया केमिकल अभियांत्रिकीय विषयात डॉक्टरेट आहेत एनाकॉन लॅबॉरेटरीज प्रा

च्या त्या संस्थापक संचालिका आहेत कोविड विदर्भ कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी गरज नसताना घरातून बाहेर न पडणे वारंवार हात स्वच्छ ठेवणे आणि मास्क वापरण्याची सवय अंगी बाळगणे आवश्यक आहे ग्रामीण भागात यासाठी अधिक प्ढाकार घ्यावा असं आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे

गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोनामुळं दोन जणांचा मृत्यू झाला

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी चालू असलेल्या जनांदोलनाचा भाग म्हणून वाशिम जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर यांनी केलेले आवाहन बाहेर फिरतांना किंवा गर्दीच्या ठिकाणी जातांना मास्कचा जरूर वापर करावा व दोन व्यक्तिंमधील अंतर हे सहा फ्ट राहील याची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला या कोरोना संसर्गाची साखळी तोडता येईल सध्या स्थितीमध्ये आपल्याला कमी केसेस दिसत असल्या तरी आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही